एल्गार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवला आहे

गृहमंत्री एसआयटी समितीची निय्क्ती करतील असंही त्यांनी सांगितलं एनपीआर अर्थात राष्ट्रीय जनसंख्या नोदंणीच्या प्रश्नावली संदर्भात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष बसून चर्चा करतील आणि त्यानंतर कोणत्या प्रश्नांचा समावेश त्यात करायचा यावर निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले आगामी महापालिका निवडण्कीसाठी सर्व मंत्री नेते आणि खासदारांनी तयारी करावी असं आवाहन बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी केलं इतिहासात रममाण होण्याऐवजी इतिहास घडवण्याचं आवाहन म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे

पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी सरकार कटिबध्द असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

भारतीय म्स्लिमांच्या हज यात्रेला जाण्यासाठीच्या प्रक्रियेचे शंभर टक्के डिजिटलायझेशन झाल्याम्ळे ही प्रक्रिया एकदम सोपी झाली आहे असं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितलं

मोदी सरकारनं केलेल्या अभूतपूर्व स्धारणांनी संपूर्ण हज प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक झाली आहे असंही ते म्हणाले

ते आज म्ंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

हे सरकार आम्ही पाडणार नाही तर ते स्वतःच पडणार आहे असंही पाटील यावेळी म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश मिळाला होता मात्र ते सतेत बसले असल्याची टिका त्यांनी केली दरम्यान इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानाबद्दल बोलताना पाटील यांनी भाजपा त्यांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं मात्र इंद्रीकर यांनी तसं विधान करायला नको होतं असंही ते म्हणाले

देशातली खालावत चाललेली भूजल पातळी रोखण्यासाठी आणि भूजल संस्था मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाला समर्थन देण्यासाठी हा करार आहे

द्वीपकल्पीय भारतातल्या कठीण पर्वतीय प्रदेशापासून ते गाळाची जमिन असलेल्या प्रदेशात ही राज्यं स्थित आहेत आर्थिक व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव समीर कुमार खरे आणि जागतिक बँकेचे भारत विषयक संचालक ज्नैद अहमद यांनी करारावर स्वाक्षरी केली अहमद यांनी सांगितलं की भूजल हा भारतातला सर्वात महत्वाचा जलस्रोत आहे या राष्ट्रीय स्रोताचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे या कार्यक्रमांतर्गत जलसंधारण पद्धती लागुकरणं जलसंचयनाचे उपक्रम जलव्यवस्थापन आणि पिकांचं संरेखन यांना चालना देण्याचा समावेश आहे

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पालकमंत्री आपल्या दारी हा उपक्रम स्रू केला आहे आज या योजनेची सुरूवात चंद्रपूर जिल्ह्यातल्या नवरगाव इथं झाली

विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकरी आणि नागरिकांना घेता यावा यासाठी वडेट्टीवार यांनी हा उपक्रम स्रू केला आहे

तसंच महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदी भाजपच्या स्नेहल जाधव तर उपसभापती पदी रेखा सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली सैन्यदलातल्या सर्व महिला अधिकाऱ्यांना तीन महिन्याच्या आत कायम स्वरुपी निय्क्ती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले कमांड पोस्टीग देताना कुठलाही प्रतिबंध असता कामा नये असं न्यायालयानं म्हटलं आहे महिलांची शारिरीक क्षमता आणि सामाजिक व्यवस्था यांच कारण देत महिला अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदांवर निय्क्त करता येणार नाही हा केंद्र सरकारचा य्क्तीवाद न्यायमूर्ती डी वाय चंद्रच्ड यांच्या पीठानं फेटाळून लावला महिला अधिकाऱ्यांनी यापूर्वी धैर्यानं देशांसाठी अभिमानस्पद कामगिरी बजावली आहे लैगिंक भेदभाव संपवण्यासाठी सरकारनं दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे असं न्यायालयानं सांगितलं

सैन्यदलातील महिला अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे

सिंधूदर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवी यात्रेला आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत स्रूवात झाली पहाटे तीन वाजल्यापासूनच दर्शनाला स्रुवात झाली आज म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीलाभेट देऊन भराडी मातेचं दर्शन घेतलं

काल संध्याकाळी जोडमोहा मार्गावर वाढोणा इथं ही घटना घडली कोटेश्वर देवस्थानाजवळ नदी पात्रात अस्थी विसर्जन करून मालवाह वाहनानं हे सर्वजण परत येत होते तेव्हा वाहन चालकाचं नियंत्रण जाऊन त्यांची गाडी झाडाला धडकून खोल खड्ड्यात कोसळली म्ंबईतल्या माझगाव इथल्या जीएसटी भवनच्या आठव्या मजल्याला आज द्पारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराला आग लागली

ही आग शॉर्ट सर्किटम्ळे लागल्याचं समजतं याप्रकरणी चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या त्लनेत किंचित वाढ झाली तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे

प्ढील दोन दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे